त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे असे स्पष्ट प्रतिपादन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आय़क्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदवारे संवाद साधला

राज्यभरातील पर्यटनस्थळे तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी यात्रा शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रदद करावेत

आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सूविधा तातडीने निर्माण करावी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत प्रत्येक शहरातील ट्र ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी अशा सूचना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या

क्ट्ंबात अथवा समाजात मिसळू नये असा संदेश द्यावा असेही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत म्हणून नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये

राज्यस्तरावर याबाबत दर दोन तासांनी आढावा घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रयोगशाळेला मंजुरी दिली जाईल

कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा शहरातील पर्यटन कंपन्यांना प्ढील काही दिवस ब्कींग न करण्याच्या सूचना द्या सार्वजनिक स्वच्छतागृह सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा

दरम्यान यावेळी औरंगाबाद नाशिक अमरावती नागपूर कोकण आणि प्णे विभागीय आय्क्तांनी विभागात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच क्वॉरंटाईन आणि विलगीकरणासाठी राखीव केलेल्या जागांबाबत माहिती दिली दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला महामारीचा म्हणून घोषित केले आहे

येत्या काही दिवसात या विषाणूमुळे रुग्णयांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत मंत्रीसम्हाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राजदूत अधिकारी संय्क्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्था रोजगार आणि प्रकल्पासंबंधिचे व्हिसा वगळता इतर सर्व व्हीसा रद्द केल्याचे यावेळी जारी केलेचे निवेदनात म्हटले आहे

भारतीयांनी परदेशात जाणे टाळावे असे अवाहनही केंद्र सरकारने केले आहे इटलीतून आलेले विदयार्थी आणि इतर पर्यटकांचे नम्ने तपासले जात आहेत ज्यांना कोरोनाची बाधा झाली नाही त्यांना तपासणीनंतर फिरण्याची म्भा देण्यात आली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे यात्रांना होणारी मोठी गर्दी लक्षात घेता कोरोना व्हायरस प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांची बैठक घेऊन यात्रा स्थगित करावी असे निर्देश जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत दरम्यान विदर्भातील महत्वपूर्ण पर्यटन क्षेत्र म्हणून नावलौंकिक आलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पास यंदा कोरोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहेत दरवर्षी मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात याठिकाणी विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र सध्या जगभरात कोरोना व्हायरसचे सावट पाहता ताडोबा वाघ्र प्रकल्पात येणाऱ्या विदेशी पर्यटकांनी आपली ऑनलाइन ब्किंग रद्द केल्याची माहिती आमच्या प्रतींनिधीन दिली आहे दरवर्षी चैत्र श्द्ध पौर्णिमेचा म्हर्तावर माता माहाकालीची यात्रा चंद्रप्रात भरते

मात्र सध्या देशात कोरोना व्हायरस पसरू नये याकरीता सावधगिरी बाळगत हि यात्रा रद्द करण्यात आली आहे नागप्रात कोरोंना विषाणूने बाधित व्यक्तीची नोंद झाल्यानंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून सर्वोतोपरी खबरदारी घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहे

दरम्यान नागप्र महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे सभापति विककी क्करेजा यांनी नागप्र महानग्रपालिकेच्या नियंत्रण कक्षातर्फे कोरोंना विषाणू संदर्भात घेतल्या जाणाऱ्या उपाय योजणांविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली

तर नागपूर शहरामध्ये करोना रुग्ण आढळला आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाउ नये करोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी वेळोवेळी हात ध्वा गर्दीत जाणे टाळा ताप सर्दी खोकला अंगदखी असे लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या विशेष म्हणजे सोशल मीडियावर फिरणा या अफवांवर विश्वास ठेव् नका असे आवाहन नागप्रचे महापौर संदीप जोशी यांनी केले आहे अमरावती जिल्ह्यात पोषण अभियानाअंतर्गत जन आंदोलन या उपक्रमात अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने उत्कृष्ट कार्य केले असून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे या प्रस्कारांचा प्रदान सोहळा मुंबईत राज्याच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले

या उपक्रमातून अमरावती जिल्ह्याने महाराष्ट्रात सर्वात जास्त कार्यक्रमाची नोंद केल्याने जिल्ह्याला हा बहमान प्राप्त झालेला आहे सोबतच उत्कृष्ट प्रकल्प या गटातून अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील प्रकल्पाने राज्यातून द्सरा क्रमांक पटकाविला आहे

त्या निमित्त जिल्ह्यात वेगवेगळया भागांत जनजाग़तीपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत यंदाच्या पंधरवाड्याची संकल्पना ही पोषण निर्देशक वाढविण्यात प्रूषांचा सहभागअशी आहे

पूर्व बाल्यव्यस्था वर जनजागृती झाली

सगळ्या गोष्टी त्याच्या छान होतील भारतीय स्टेट बँक या सार्वजनिक क्षेत्रातलया सर्वात मोठ्या बँकेने आपल्या निधी आधारित कर्ज दरात एक ते दीड टक्का कपात केली आहे या महिन्यातली ही द्रसरी कपात असून चालू वित्तीय वर्षातली ही दहावी कपात आहे या निर्णयामुळे गृह तसंच अन्य ग्राहक कर्ज स्वस्त होणार आहेत

या क्लासरुमच्या माध्यमातून प्राथमिक शाळामध्ये विद्यार्थ्यांना आंतर राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले वाशिम जिल्ह्यातील शेल्बाजार इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील व्हर्च्अल क्लासरुम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते महिलांच्या आरोग्यासाठी सरकार अनेक महत्वपूर्ण पावले उचलत आहे केंद्रीय मंत्रीमंडळानं गेल्या महिन्यात सहाय्यित पुनरुत्पादक तंत्रज्ञान नियमन विधेयक मंजूर केल आहे या विधेयकाच्या माध्यमातून शोषणग्रस्त महिला आणि बालकांना संरक्षण देण्यात येणार आहेत आयव्हीएफ केंद्रांच्या माध्यमातून एक ठरविक नियमावली अमलात आणली जाणार आहे या विधेयकातील तरत्दींन्सार मातेच्या गर्भात रोपण करण्यापूर्वी गर्भधारणेची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे आयव्हीएफ केंद्रांचे काम अधिक नैतिकतेने केले जाण्यासह अपत्य नसलेल्या दाम्पत्यान्ंना स्रक्षित पालकत्व मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आज साजरी होत आहे म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्तळ्याला प्ष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

विदर्भात आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याच अंदाज हवामान खात्यान वर्तवला आहे

दरम्यान आज चंद्रप्र वर्धा आणि यवतमालसह विदर्भात त्रळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली